यासंदर्भात आठ राज्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या सुनावणीदरम्यान सांगितलं जमावानं हिंसक होऊन कायदा हातात घेण्याचं कृत्य म्हणजे कायद्याचं उल्लंघन आहे हा संदेश नागरिकांपर्यंत जाणं आवश्यक आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे दाऊदी बोहरा समाजात लहान मुलींमधल्या खतना प्रथेला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवली सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं या याचिकेवरच्या सुनावणी करताना ही याचिका घटनापीठाकडे सुपूर्द केली अशाप्रकारे लहान मुलींचा खतना करणं बेकायदा असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे ही प्रथा संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क करार आणि विश्व मानवाधिकार घोषणेच्या विरूद्ध असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे भारतानं या करारावर स्वाक्षरी केली आहे

दीपक सावंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा प्रगती योजनेत समाविष्ट केला आहे

राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरिप बहजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेला दावा आंबेडकर यांनी आज फेटाळला

पवार खोटं बोलत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला बुलडाणा जिल्ह्यातल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्पासंदर्भात प्रशासन आणि शेतकरी यांच्यातल्या वादावर सकारात्मक तोडगा निघालल्यानं या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कामं आणि मोजणी पूर्ण झाली असून शेतक यांना मोबदला देण्यासंबंधी लेखी आश्वासन मिळाल्यानं या वादावर पडदा पडला आहे यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठीच्या किंवा ठार मारण्यासाठीच्या उपाययोजना फोल ठरल्यानं आता ही जबाबदारी नागप्रचे अपर प्रधान आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या दोन्ही अधिका यांचं मुख्यालय पांढरकवडा इथं हलवण्यात आलं असून त्यांनी नवीन पथक नियुक्त करावं असे आदेश महसूल वनविभागानं जारी केले आहेत

गोल्डन ग्लोब स्पर्धेदरम्यान हिंदी महासागरात आलेल्या वादळामुळे नौका फुट्रन जखमी झालेले नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांची फ्रान्सच्या एका मच्छिमार नौकेनं सुखरुप सुटका केली आहे

या अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला जबर दुखापत झाली होती गेले तीन दिवस मृत्यूशी झंजणा या अभिलाष यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाच विमान आणि ऑस्टेलियाचं सैन्य प्रयत्न करत होते अभिलाष यांना आता उपचारासाठी तातडीनं मॉरिशिअस इथल्या रुग्णालयात नेण्यात येणार आहे दरम्यान अभिलाष यांची सुखरूप सुटका ही समाधानाची बाब असल्याचं संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटंल आहे राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गेले अकरा दिवस विराजमान झालेल्या गणेशमूर्तीचं काल विसर्जन झालं मुंबईसह पुणे कोल्हापूर आणि इतरत्रही विसर्जनाच्या मिरवणुका रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या आबालवृद्धांनी वाजतगाजत साश्रुनयनांनी गणरायाला निरोप दिला

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना ड्रोन यंत्र शेतक यांसाठी वरदान ठरेल असं मत बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेतले शास्त्रज्ञ डॉ

फिनिक्स फाउंडेशन राज्य सरकारचा कृषी विभाग तसंच भारतीय विज्ञान संस्थेच्या वतीनं औसा तालुक्यातल्या लोदगा इथं शेतीसाठी ड्रोनची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली त्यानंतर झालेल्या परिसंवादात ते बोलत होते कार्यक्रमाचे संयोजन आणि कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यावेळी मार्गदर्शन केलं

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज तलाठी अनिल दासु चव्हाण याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली

कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात त्रळक ठिकाणी काल पाऊस झाला